लोकांनी एकमेकांना भेटण्याबरोबरच सदस्य देशांनी परस्पर संपर्क राखणंही महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले यावेळी मोदी यांनी विभागीय सहकार्य आणि विकासाबाबत आपली मतं मांडली ही परिषद काल सुरु झाली या परिषदेच्या पार्वभूमीवर मोदी आज किर्गिझस्तानचे अध्यक्ष सुरानेव्ही जिन्बेकोव्ह यांच्याशी ड्रीपक्षीय चर्चा करणार आहेत त्याबरोबरच भारत किर्गिझस्तान व्यापार मंचाचं उद्वाटनही ते संयुक्तरीत्या करणार आहेत कझागस्तान मंगोलिया बेलारुस आणि जिणच्या अध्यक्षांशीही ते चर्चा करणार आहेत भारत आणि किर्गिझस्तान यांच्यातल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर दोन्ही देशांमधे अनेक करारही होणार आहेत काल संध्याकाळी मोदी यांनी चीन रशिया आणि अफगाणिस्तानच्या अध्यक्षांशी ड्रीपक्षीय चर्चा केली प्रथम चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधल्या सबंधाचा आढावा घेतला आणि ते आणखी दृढ करण्याबाबत त्यांच्यात सहमती झाली परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी बातमीदारांना याबाबत माहिती दिली दोन्ही देशांमधला धोरणात्मक संवाद सुधारल्यामुळे बँक ऑफ चायनाची शाखा भारतात उघडण तसंच मसूद अजहरसारख्या प्रलंबित प्रशांची सोडवणूक शक्य झाली असं त्यांनी सांगितलं पाकिस्तानच्या प्रश्नाबाबतही या बैठकीत चर्चा झाली पाकिस्ताननं दहशतमुक्त वातावरण तयार करणं आवश्यक आहे मात्र सध्या तरी तिथली वस्तूस्थिती बदलेली नाही असं मोदी यांनी जीनपिंग यांना सांगितलं बेरही महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्यात चर्चा झाल्याचं गोखले यांनी सांगितलं रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशीही मोदी यांची चर्चा झाली येत्या सप्टेंबरमधे रशियात व्लादिवोत्सोक अं होणा या पौर्वात्या आर्थिक मंचाच्या बैठकीला मोदी उपस्थित राहणार आहेत असं गोखले यांनी सांगितलं या मंचाच्या वैठकीनंतर भारत रशिया वार्षिक ड्रीपक्षीय परिषद होणार असल्याची माहिती त्यांनी दिली पुतीन यांनी भारतीय रेल्वेच्या अधुनिकीकरणात रस दाखवला असून ते नागपूर सिंकदराबाद मार्गाच्या दर्जसुधार प्रकल्पाचा अभ्यास करणार आहेत असंही गोखले यांनी सांगितलं अफगणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्याशीही मोदी यांनी चर्चा केली अफगाणिस्तानातल्या शांतीप्रक्रियेत भारत बजावत असलेल्या भूमिकेविषयी उभय नेत्यांनी चर्चा केली

बेकायदा स्थलांतराला आळा घालण्यासाठी राज्यातल्या नागरिकांच्या बायोमेट्रीक माहितीचं संकलन करणं हा यामागे मुख्य उद्देश आहे

या प्रणालीमुळे पोलिसांचं कामदेखील सोपं होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत पायाभूत सुविधा हवामान बदल या क्षेत्रात कार्यरत मान्यवरांशी चर्चा केली केंद्रीय अर्थसंकल्पाची आखणी करण्यापूर्वी त्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी सल्ला मसलत करत असून आज त्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटणार आहेत महामार्ग रेल्वेमार्ग दूरसंचार तसंच वाहन उद्योगांसाठी पायाभूत क्षेत्रात आधिकधिक भांडवली गुंतवणूक होण्यातल्या अडचणींविषयी निर्मला सीतारामन यांनी कालच्या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा केली या क्षेत्रातली गुंतवणूक वाढावी याकरिता पायाभूत प्रकल्पांसाठी होणारा वाढता खर्च तर्कसंगत करआकारणी करमुक रोखे बाजारात आणणं अशा मुद्यांवर प्रतिनिधींनी सूचना दिल्या

तरलतेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ती वाढवण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं बॅकेनं म्हटलं आहे

लिलावात सरकार रोख्यांच्या खरेदीबाबत योग्य वेळी माहिती दिली जाईल असं बॅकेनं म्हटलंय

येत्या एक तारखेपासून नवे दर अंमलात येतील यामुळे सुमारे साडेतीन कोटी कर्मचा यांना आणि पावणे तेरा लाख नियोक्त्यांना फायदा होणार आहे

त्याचप्रमाणे कंपन्यांवरचा आर्थिक बोजा कमी झाल्यानं त्या सशक्त होतील आणि त्याचा फायदा व्यापारउदीम वाढवण्यासाठी होईल असं मतही मंत्रालयानं व्यक्त केलं आहे वायू चक्रीवादळ गुजरातला धक्का न पोचवता वायव्येकडे सरकलं असलं तरी जोरदार वारं धुळीचं वादळ आणि मुसळधार पावसाचा धोका कायम आहे

सौराष्ट्रातल्या किनारपट्टीवरच्या जिल्ह्यामधे काल रात्री जोरदार पाऊस पडला असून आजही तो कायम राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत ही मोसमी पावसाच्या वाटचालीच्या दृष्टीनं आनंदाची बातमी आहे असं हवामान खात्यानं म्हटलं आहे याआधी वायू चक्रीवादळामुळे मान्सूनची प्रगती मंदावली असल्याचं हवामान खात्यान सांगितलं होतं मान्सूनच्या वाटचालीसाठी आवश्यक वारं या चक्रीवादळाकडे खेचलं गेलं होतं त्यामुळे हे चक्रीवादळ शमल्यावरच पुढचे अंदाज अवलंबून होते असं हवामान विभागाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं सामन्यतः आतापर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोचलेला असतो मात्र अद्याप तो दूरच आहे आता कर्नाटकात कण्णूर आणि तामिळनाडूत मदुराईकडे मान्सूनची वाटचाल झाली आहे असं त्यांनी सांगितलं

त्यात पहिल्या तीन वर्षात पाच कोटी शेतक यांना सामावून घेतलं जाईल सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी लवकरात लवकर हा उपक्रम राबवावा असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केलं आहे

आज जागतिक रक्तादाता दिवस आहे सुरक्षित रक्त आणि रक्तोत्पादनांच्या गरजेबाबत जनजागृती वाढवणं आणि रक्तदात्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो सार्वत्रिक आरोग्य कवचाचं उद्दीष्ट गाठण्याच्या दृष्टीनं रक्तदान आणि सुरक्षित रक्त चढवण्यीच प्रक्रिया ही या वर्षाच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सर्वासाठी सुरक्षित रक्त ही यावर्षीची घोषणा आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी देशातल्या संस्कृत संस्थांच्याजवळ किमान दोन संस्कृत भाषक गावं तयार करण्यावर भर दिला आहे संस्कृत भाषेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालना देण्यासाठी जास्तीत जास्त उच्च अहर्ताप्राप्त शिक्षक आणि प्राध्यापक नियुक्त करावे लागतील असं त्यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली के त्यांच्या मंत्रालयाअंतर्गत येणा या केंद्रीय भाषा संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते